या नव्या कायद्यांमुळे अनेकांचा काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्यानं ते या कायद्यांना विरोध करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत असं मोदी म्हणाले दरम्यान नमामी गंगे अभियान हे देशातलं सर्वात व्यापक नदी संरक्षण अभियान असल्याचं ते म्हणाले जलजीवन मिशनच्या बोधचिन्हाचं तसंच या मिशनअंतर्गत ग्रामपंचायती तसंच पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचंही पंतप्रधानांनी अनावरण केलं

सदर अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी हाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून लवकरच जनतेच्या सेवेत हजर होऊ असं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं

ही बातमी चुकीची असून अशी कोणतीही योजना आणली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे

याबाबतचं एक शपथपत्र एनसीबीने न्यायालयात सादर केलं आहे

रिया आणि शौविक या दोघांनाही या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने अटक केली होती सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत

या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर कोठेही बॉम्ब आढळला नाही त्यामुळे ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

शालेय म्लांना देण्यात येणारी हरभरा आणि म्ग डाळ निकृष्ट प्रतीची असून ती अप्रमाणित असल्याचं लक्षात आल्यानंतर अन्न आणि औषध विभागाने महापालिकेच्या शाळा क्रमांक तीन मध्ये छापा टाकून या डाळीचा साठा जप्त केला

या वर्षीच्या एकूण मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे